क्षेपणास्त्रासह इतर अनेक संरक्षण साधनांनी देश आज स्वयंपूर्ण असल्याचं डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी म्हटलं आहे विकसित देशांप्रमाणे भारतासाठी प्रगत आणि अत्याध्रनिक संरक्षण प्रणालीची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं

राष्टपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या श्भेच्छा दिल्या आहेत हे नवीन वर्ष आनंद शांती आणि समद्धी घेऊन येवो असं राष्ट्रपतींनी ड्विटर संदेशात म्हटलं आहे तर उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात एक शांत समुद्ध आणि समावेशी जग निर्माण करण्याचा सर्वांनी नवीन वर्षाचा संकल्प करावा असं आवाहन केलं आहे

रिझर्व्ह बँकेनं काल मुंबईत प्रकाशित केलेल्या सहामाही वित्तीय स्थैर्य अहवालाच्या प्रस्तावनेत दास यांनी ही बाब नमूद केली सार्वजनिक क्षेत्रातल्या दर्बल बँकांना प्नर्भांडवलीकरणाद्वारे आधार देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

श्वसनाच्या त्रासामुळे आजारी असलेले खान यांच्यावर सुमारे सतरा आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते

सुमारे तीनशे चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या तर धरमवीर कुली अमर अकबर अँथोनी मुकद्दर का सिकंदर लावारिस आदी अडीचशेहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लिहिले आहेत

दरम्यान पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदी काठावरच्या कोरेगाव भीमा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाले आहेत

ज्या ज्या लोकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर केलं नाही अशा लोकांची येत्या पाच जानेवारीपासून सुनावणी घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर अशा सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले

अनेक ठिकाणी तापमान एका अंशापर्यंत खाली घसरलं आहे